पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल दरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत ते बोलत होते

राज्याची प्रशासकीय कार्यक्षमता आणि उपलब्ध सुविधांवर निकोप अशा स्पधेचा सर्व राज्यांना त्याचा फायदा होईल त्यामुळे केंद्रानं गुंतवणुकी संदर्भात काही निकष ठरवायला हवेत असं ठाकरे यांनी नमूद केलं नैसर्गिक आपदांच्या पार्श्वभूमीवर पीक विमा कंपन्यांच्या नफा नुकसानाचं प्रमाण परत एकदा निश्चित करावं लागेल पर्यावरण बदलामुळे शेती क्षेत्रात अमूलाग्र बदल करावे लागतील या मुद्यांवरही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत भर दिला कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कार्यालयांच्या वेळांचे नियोजन करून प्रवासी वाहतुकीची गर्दी टाळण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय धोरण आखावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत बोलताना आत्मनिर्भर भारत योजना ही नवभारत निर्माण करणारी योजना असून फक्त देशाच्याच नाही तर जगाच्या गरजेच्या वस्तू उत्पादित करण्याचं या योजनेचं उद्दीष्ट असल्याचं नमूद केलं देशाचा विकास करणे हे सरकारचं मुख्य धोरण असून त्यासाठी राज्यांच्या साधन संपदेचा योग्य रितीनं वापर केला पाहिजे असं ते म्हणाले

मराठवाड्यातही अतिशय वेगानं वाढणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासन सतर्क झालं असून या वेगाला रोखण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात येत आहेत जालना जिल्ह्यात मंगल कार्यालयं आणि कोचिंग क्लासेसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे या जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातल्या तीर्थक्षेत्र जयदेववाडी इथे सत्तावीस रुग्ण आढळल्यानं प्रशासन आणि गावकऱ्यांनी गाव बंद ठवत यात्राही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे औरंगाबाद शहरात गेल्या चार दिवसांपासून दररोज शंभरच्या वर रुग्ण येत असल्यामुळे महापालिकेनं किलेअर्क आणि एमजीएम क्रीडासंक्लातली कोविड केंद्रं पुन्हा सुरू केली आहेत

राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी अमरावती शहरात लॉकडाऊन केला असून यवतमाळमध्ये रात्रीची संचारबंदी लागू केली आहे बुलढाण्यातही येत्या अट्ठावीस तारखेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे

या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातली चाचणी उद्या संपणार आहे

विना मास्क फिरणाऱ्या दीडशे पेक्षा जास्त नागरिकांवर काल दंडात्मक कारवाई करण्यात आली जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे मंगल कार्यालय शाळा चित्रपट गृह नाट्यगृह या ठिकाणी गर्दी होऊ नये या करता सातत्यानं पथका मार्फत तपासणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत लातूर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी तसंच मंगल कार्यालयांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

यांनी दिले आहेत रस्त्यावर थ्रंकणे मास्क न वापरणे समारंभात संख्या मर्यादेचं उल्लंघन करणे यासह विविध कारणांसाठी शंभर रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे

मात्र सर्व शिक्षकांनी ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापन सुरू ठेवावं असंही आदेशात नमूद केलं आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

महापालिका आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषदांचे मुख्याधिकारी आदींनी या आदेशाची अंमलबजावणी तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता उपायुक्त मीना मकवाना तसंच औरंगाबाद ग्रामीणच्या पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी काल कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली

इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कोविड प्रतिबंधात्मक लस घ्यावी असं आवाहन डॉ लहाने यांनी केलं आहे

तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे विना मास्क भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे

या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे

जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधा आटोक्यात असून नागरिकांनी मास्क सॅनिटायझर तसंच सुरक्षीत अंतर राखून सहकार्य करावं म्हणजे प्रशासनाला कठोर निर्णय घेण्याची गरज पडणार नाही असं जिल्हाधिकारी म्हणाले

पॉप्लर फ्रंट ऑफ इंडियाच्या वतीने या हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात हजारो लोक जमा झाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचं तहसीलदार डॉ संजय बिरादार यांनी सांगितलं

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यासंदर्भातला आदेश जारी केला यंदा कोविड प्रादुर्भावामुळे दिंड्या पालख्या यांना बंदी घालण्यात आली आहे भाविकांनी एकादशीला पंढरपूरला येऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनान केलं आहे

जिल्ह्यात फळपिकं भाजी पाला तसंच अन्य पिकांचं नुकसान झाल्याच्या तक्रारी विविध महसूल मंडळामधून मिळाल्या आहेत जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असं मुंडे यांनी म्हटलं आहे

याबाबतचं निवेदन त्यांनी राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना दिलं आहे

उशिरा दिलेल्या देयकाचं विलंब व्याज शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिले होते साखर आयुक्तांनी कारखान्यांना त्याबाबतचे आदेश दिले होते मात्र आयुक्तांच्या या आदेशाला एकाही साखर कारखान्यान प्रतिसाद दिला नाही याकडे इंगोले यांनी लक्ष वेधलं आहे

मृत कोंबड्यांचे नमुने पुणे आणि भोपाळ इथल्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते प्राप्त झालेल्या अहवालानुसार या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाले आहे असोलवाडी इथं एक किलोमीटर त्रिज्येतील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत